देशात तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटणार नाही अशी प्रधानमंत्र्यांची ग्वाही आय एन एक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं छत्तीसगढमधल्या रायगढ़ जिल्ह्यातल्या कोडातराई इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते विरोधी पक्षांची महाआघाडी ही महाभेसळ असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले भ्रष्टाचारी आणि मध्यस्थांना लाभ पोहचवण्यासाठी काँग्रेसनं शेतीकर्जमाफीचा पर्याय स्वीकारला असा आरोप त्यांनी केला काँग्रेस सरकारनं आणलेल्या योजनांचा लाभ सर्व शेतक यांना मिळाल नाही मात्र भाजपा सरकारनं सर्व शेतक यांना फायदा देणारी किसान सन्मान निधी योजना आणली असं ते म्हणाले ही योजना भाजपासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांची छत्तीसगढ मध्ये होणारी ही पहिलीच सभा होती देशात तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून केंद्रसरकार मागे हटणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज पश्चिम बंगालमध्ये मोईनगुरी इथल्या जाहीर सभेत बोलत होते मुस्लिम महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला काँग्रेस पक्ष संसदेत या कायद्याला विरोध करत असून आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास हा कायदा मागे घेण्याची भाषा करत आहे अशी टीका त्यांनी केली शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे जगभरात पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन झाली आहे असं ते म्हणाले बॅनर्जी यांना साथ देणा या विरोधकांवरही त्यांनी टीका केली पश्चिम बंगाल सरकारनच स्वतःच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थिती धाब्यावर बसवली असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौ यात जलपैगुडी इथं उभारण्यात आलेल्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचचं उद्घाटन केलं

राफेल मुद्यावरुन गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित झालं काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी राफेलचा मुद्दा लावून धरल्यानं राज्यसभेत गदारोळामुळे कामकाज होऊ शकलं नाही विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावनावेळी यावर चर्चा घेणं शक्य होईल असं सांगत अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी तातडीनं चर्चा घ्यायला नकार दिला तरीही गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेतही विरोधी पक्षांनी राफेलप्रश्री जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळात सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेत आज हंगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली अर्थसंकल्पात सरकारनं शेतक यांसाठी काहीच विशेष तरतूद केली नसल्याचा आरोप बिजू जनता दलाच्या तथागत सातपाथे यांनी केला

आयकरात देण्यात आलेल्या सूटीच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला फटकारलं तर रालोआ सरकारचं नवभारताच्या निर्मितीमागचं धोरणच या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत असल्याचं भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी तथागत यांच्या आरोपांचं खंडन करताना सांगितलं

भाजपच्या टी वेंकटेश बाबू यांनी यावेळी अर्थसंकल्पाला पाठिंबा देत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर शेतक यांना एम

स्वामीनाथन अहवालाच्या शिफारशीनुसार मदत न केल्याचं सांगत घणाघाती हल्ला केला मधल्या सुट्टीनंतर सुरु झालेल्या सत्रात राफेल विमानखरेदी मुद्यावर झालेल्या चर्चेदरम्यान चौकशी समिती नेमण्याची मागणी करत काँप्रेस तृणमूल काँप्रेस आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला विरोधी पक्षांनीही यावेळी विविध मुद्यांवरुन संसदेत गदारोळ केला राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी प्रसारणमाध्यमांची वृत्त निराधार असल्याचं सांगत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ती फेटाळून लावली आहेत वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेला मजकूर हा केवळ तत्कालीन संरक्षण सचिवांच्या निवेदनावर आधारीत असून त्यामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं आहे असं त्यांनी आज लोकसभेत सांगितलं जर संबंधित वृत्तपत्राला खरोखरच सत्य उघडकीला आणायचं होतं तर त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे त्याची सखोल खातरजमा करायला हवी होती असं त्या म्हणाल्या

एन एक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आज सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत चिदंबरम यांचा जबाब नोंदवण्यात आला यापूर्वीही अनेकदा चिदंबरम यांची या प्रकरणी चौकशी झाली आहे तर त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांचीही या प्रकरणी काल सहा तास कसून चौकशी करण्यात आली सक्तवसुली संचालनालयानं पी एम

ए प्रकरणी कार्ती यांच्यावर गुन्हा नोंदवला होता

या काळात पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते निर्माता आणि द्रचित्रवाणी सूत्रसंचालक सुहेब इलियासी याला मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातली दिल्ली पोलिसांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज दाखल करुन घेतली

एल नागेश्वरराव आणि एम

शहा यांच्या पिठानं याचिका दाखल करुन घेतली मृताची आई रुक्मा सिंग हीची तक्रारही न्यायालयानं आधीच नोंदवून घेतली आहे सबळ पुराव्याअभावी गेल्यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयानं सुहेबची मुक्तता केली होती

हरिद्वार इथं आज विषारी दारु प्यायल्यानं बारा जणांचा मृत्यू झाला बालपूर भालशा खेरी बिंदू आणि जवळच्या गावांमध्ये ही घटना घडली याप्रकरणी तपास सुरु असल्याचं उत्तराखंडचे उत्पादनशुल्क मंत्री प्रकाश पंत यांनी आकाशवाणीला सांगितलं

अनेकजणांना रुग्णालयात भर्ती केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ईशान्य भारताच्या दौ यावर असून ते आज गुवाहाटी इथं पोहचत आहेत या दौ यात ते गुवाहाटी इटानगर आणि आगरतळा इथं भेट देणार असून दौ याच्या पहिल्या टप्प्यात उद्या त्यांच्या हस्ते गुवाहाटीमधे विविध विकास कामांचं उद्वाटन होणार आहे गुवाहाटीच्या उत्तरेकडील भागाला मुख्य शहराशी जोडणा या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या प्रस्तावित सहापदरी पुलाची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल याशिवाय नुमिलागढ इथल्या जैव शुद्धीकरण कारखान्याचं भूमीपूजनंही त्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री एका जाहीर सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत इटानगर इथंही अनेक प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असून होलोंगी इथलं ग्रीनफील्ड विमानतळ आणि अरुणाचल प्रदेशातला सेला बोगदा निर्मितीकार्याची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय अरुणाचल प्रदेशसाठी दूरदर्शनच्या डीडी अरुण प्रभा या वाहिनीचं लोकार्पणही यावेळी हाईल तसंच गार्जी बेलोनिया रेल्वेमार्गही नागरिकांना समर्पित केला जाणार आहे ऑकलंड इथं आज झालेल्या दुस या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीनं धडाकेबाज सुरुवात करत विजयाची पायाभरणी केली

भारताच्या कृणाल पंड्यानं न्यूझीलंडचे तीन गडी बाद करत भेदक गोलंदाजी केली तोच सामनावीर ठरला

ऑकलंडमध्येच झालेल्या महिला संघाच्या दुस या टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यात मात्र भारताला पराभव पत्करावा लागला

अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं दोन्ही संघांमधला तिसरा आणि अंतिम सामना येत्या रविवारी हॅम्लिंटन इथं होणार आहे

खराब हवामानामुळे जम्मू कश्मीरमधे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग तिस या दिवशी ठप्प आहे कश्मीर क्षेत्रात आजपासून हवामानात सुधारणा होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे दरम्यान कश्मीरजवळ जवाहर बोगद्यानजीक काल हिमस्खलन झालं या घटनेतून एका पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे

म्यानमारमधल्या राखाईन प्रांतातून विस्थापित झालेल्या लोकांना स्वदेशी सुरक्षित पाठवण्यावर भारत आणि बांगलादेश यांच्यात सहमती झाली आहे उभय देशांच्या संयुक्त सल्लागार समितीची पाचवी बैठक आज नवी दिल्लीत झाली